दीपक म्हैसेकर यांनी आज केलं त्यांच्यासह जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील खाजगी रुग्णालय प्रमुख तसंच वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबर आढावा बैठक घेतली खाजगी रुग्णालयांनी रुग्ण सेवा चोखपणे बजवावी तसेच कोरोना प्रतिबंधावावत समाजमाध्यमांमध्ये जनजागृती करावी असे सांग्रन रुग्णालयांच्या अडचणी निश्चितच दूर केल्या जातील असेही त्यांनी सांगितले कोरोना उपचार करणाऱ्या रुग्णालयाचं व्यवस्थापन वैद्यकीय सुविधांचे व्यवस्थापन याबरोबरच इतर आवश्यक माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी तयार केलेल्या कोविड केयर सॉफ्टवेअरबाबत डॉ म्हैसेकर यांनी माहिती दिली रुग्णालयांनी बेड व्यवस्थापनाचं नियोजन करावं जेणेकरून अडचण निर्माण न होता प्रत्येक गरजू रुग्णाला तातडीने उपचार देणं सुलभ होईल असं जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी यावेळी सांगितलं खाजगी रुग्णालयांनी प्रशासनाशी समन्वय ठेवून एकत्रित काम केलं तर पुणे जिल्हा कोरोनामुक्त करण्यास मदत होईल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली

रूग्णालयात दाखल होण्यापूर्वी लक्षणं सुरू झाल्याच्या दिवसापासून प्ढील दहा दिवसाचा कालावधी डिस्चार्जसाठी ग्राहय धरला जात आहे केंद्र सरकारने मे महिन्यांच्या दुसऱ्या आठवडयात डिस्चार्ज प्रोटोकॉल बदलला आहे

यामुळे या काळात बोर्डाच्या हद्दीत केवळ जीवनावश्यक वस्तूंची दूकानेच सुरू राहणार आहेत असं बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितक्मार यांनी आज स्पष्ट केलं कोरोनापासून बचाव करण्यासाठी वेळोवेळी आपण वापरत असलेली उपकरणं आणि कपडे याची स्वच्छता होणं गरजेचं आहे

पाणी आणि ओझोन तंत्रज्ञानाचा उपयोग करुन पर्यावरणपुरक पद्धतीनं वस्तुंचं निर्जंतुकीकरण याद्वारे केलं जातं

व्यापारी भीषण अर्थिक टंचाईला सामोरे जात असून व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी या मागणीचे निवेदन पुणे व्यापारी महासंघाने महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना दिले आहे

सकारात्मक निर्णय देण्याचे आश्वासन गायकवाड यांनी दिले असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं

कारागृह महानिरीक्षक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार काही कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर एका उच्च स्तरीय समितीची स्थापना करण्यात येऊन त्यांच्या शिफारसीनुसार ही मुक्तता करण्यात आली आहे कोरोना प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एस टी

कष्टकरी कामगारांची अवस्था दयनीय असून त्यांना लॉकडाउन काळातील वेतन मिळाले पाहिजे त्यांना इच्छितस्थळी जाण्याची सुविधा केली पाहिजे आणि निघाल्यापासून ते पोहोचेपर्यंत मोफत प्रवास व त्यांना अन्नाची पाण्याची स्विधा करावी अशा मागण्या नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केल्या पाटकर यांनी भोसरी चिंचवडसह इतर ठिकाणी परप्रांतीय कामगार वस्ती कंपनी कामगार यांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेतले पणे आणि परिसरांत बहतांश ठिकाणी काल पावसानं हजेरी लावली

शहर आणि परिसरांत पुढील चोवीस तासांत मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे नमस्कार